कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी झाल्यावर वित्तीय प्रोत्साहनाचा दुसरा टप्पा सादर करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय खर्च सचिव टी व्ही सोमनाथन यांनी काल एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं सध्या लोकांच्या मनातील भीती कमी करण्याच्या दृष्टीनेच आर्थिक धोरणे आखली असल्याचं ते म्हणाले याचिका केंद्र सरकारनं कोरोना काळातील कर्जाच्या व्याजदर माफीविषयी भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत कर्जदारांना व्याजदराच्या संबंधात रिझर्व बँकेने व्याजदर माफी द्यावी अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयापुढं सुनावणीसाठी आली आहे त्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळेस सर्वोच्च न्यायालयानं हे निर्दॅश दिले आहेत या विषयी रिझर्व बँकेच्या भूमिकेमुळे गोंधळाची स्थिती निर्माण होईल असं न्यायालयानं म्हटलं आहे

महाराष्ट्र ऑनलाईन शिक्षण राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शाळा आणि प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण दिलं जात असल्याची माहिती राज्य सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयात दिली

ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारनं दिव्यांग विद्यार्थ्यांकडं द्र्लक्ष केल्याचा आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल झाली होती त्यावरील सुनावणीवेळी सरकारकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे

नागरिकांना कमी किमतीमध्ये मास्क उपलब्ध व्हावेत आणि महिला उद्योजकांनाही रोजगार मिळावा हा यामागील उद्देश होता कोरोना संकटाच्या काळात ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आत्मनिर्भर बनण्याची संधी जीवन शक्ती योजनेमुळं मिळाली असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं

पाकिस्तान हाच सीमापार दहशतवादाचा मोठा पाठीराखा आहे असं भारतानं म्हटलं आहे भारताकडून सीमापार दहशतवादाबाबत खोटा आरोप केला जात असल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला होता तो भारतानं फेटाळून लावला आहे एखादी खोटी गोष्ट सातत्यानं सांगितल्यानं ती खरी ठरत नाही असं भारताच्या प्रतिनिधीनं म्हटलं आहे ब्रिक्स ब्रिक्स गटातील देशांच्या उद्योग मंत्र्यांनी नुकतीच दूर दृश्य प्रणालीद्वारे बैठक घेत फाईव्ह जी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याच्या प्रयत्नांबाबत चर्चा केली या क्षेत्रांशी संबंधित उद्योगांमध्ये सहकार्य वाढवण्यास मान्यता देणारं संयुक्त निवेदन ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका या सदस्य देशांनी प्रसिद्ध केल्याची माहिती चीनमधील माध्यमांनी दिली चीनमधील हुवेई कंपनीच्या उत्पादनांवर अनेक देशांनी बंदी घातली असतानाही फाईव्ह जी क्षेत्रात जागतिक पातळीवर या कंपनीला बळ देण्यासाठीच चीन सर्वांच्या सहकार्यावर भर देत असल्याचं मानलं जात आहे

पोलिओरुग्ण आता फक्त अफगणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये आढळून येत आहेत लहान मुलांना हा आजार मोठ्या प्रमाणात होतो मात्र त्यावर लस उपलब्ध झाल्यापासून हा आजार जगभरात नियंत्रित झाला आहे पोलिओ हा दुषित पाण्यामार्फत पसरणारा रोग आहे पोलिओचे विषाणू मनुष्याच्या चेता संस्थेवर हल्ला करतात पोलिओ विषाणूच्या तीन प्रजातींपैकी दोन प्रजातींचा जगभरातून पूर्णपणे नायनाट करण्यात आला आहे अफ्रिकेतही आता या रोगाचं आता पूर्ण उच्चाटन झालं आहे

ऑरा चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन अमेरिकी तेल उत्पादन कंपन्यांनी मेक्सिको खाडीतील तेल उत्पादन बंद ठेवल्यामुळे या किमती वाढल्या आहेत

या अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपये आणि जखमींना पन्नास हजार रूपये देण्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल महाड येथे केली असली तरी या अपघातात अनेकांचे संसार उध्दवस्त झाल्याने त्यांना आधार कसा द्यायचा हा देखील महत्वाचा प्रश्न आहे दरम्यान या घटनेला जबाबदार पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अपघात झाल्यापासून फरार असलेल्या रझाक शेख आणि जावेत इसाने या या बांधकाम कंत्राटदाराचा शोध अद्याप लागलेला नाही

त्या निमित्त माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत महिलांच्या सुरक्षा समानता आणि सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध असून महिलांच्याप्रती भेदभाव न ठेवता समतेचं वातावरण असावं असं त्यांनी म्हटलं आहे आसामपूर आसामातील पुराचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक आसामात येत आहे

नमस्कार